मात्र वरच्या वर्गांची शाळा नियोजित वळ्खीच सुरू होईल

गख्खा महिन्यात हवामान विभगानं लांब पल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवला होता त्या आधारत्यिांनी ही माहिती दिली

त्यामुळे सायन हिंदमाता सांताक्रूझसह इतर सखल भागात पाणी साठलं आहे मुंबईत काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत मुसळधार पाऊस असला तरी मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवा काहीशा विलंबानं धावत आहे मात्र लोणावळा कर्जत दरम्यान एक मालगाडी घसरल्यानं मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वेसेवांवर परिणाम झाला आहे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीहून वळवल्या जाणार आहेत दरम्यान पालघरमध्ये रेल्वेमार्गावर पाणी साठल्यानं सूरत विरार वलसाड फास्ट पॅसेंजर फ्लाइंग राणी या गाड्यांसह काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत

एम यू

आजपासून वार्षिक अमरनाथ यात्रसी सुरुवात झाली

उत्तर अमरिक्तिलं दद्यीली हस्तिर्वोच्च शिखर भारत तिबटीसीमा पोलीस दलाच्या उपमहानिद्दीक्र अपर्णा कुमार यांनी सर क्वि हस् शिखर सर करणा या त्या पहिल्या अधिकारी आहस्त त्या दोन हजार दोन सालच्या तुकडीतल्या आयपीएस अधिकारी असून दहित्तादून यद्धा कार्यरत आहत्त तिस या प्रयत्नांत त्यांना हविश प्राप्त झालं

कझाकस्तानमधतित्त्विम इथल्या तस्विहीरीच्या बाधकामावर झालख्वा चकमकीत कोणीही भारतीय नागरिक अडकलली नाही असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन् यांनी ट्वीटरवर सांगितलं आहा अस्ताना इथला भारतीय दूतावास स्थानिक अधिका यांच्या सतत संपर्कात असून अद्याप कोणी ही भारतीय संकटात असल्याचं वृत्त नाही

टर्टिसमधील प्रतिष्ठित विम्बलडन स्पर्धेला आजपासून लंडन इथं सुरुवात होत आह उपस्त्रिया सुप्रसिद्ध टर्टिसपटू राफल नादालला तिसर मानाकन दष्डिात आलं आहाज्ञेवाक जोकोविच आणि फिलिप कोलश्राइबर यांच्यात सुरुवातीचा सामना रगणार आहतिर रॉजर फंडिरर आणि लॉयड हैरिस यांच्यात झुंज होईल